याबाबतीतले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत

याप्रकरणी आणखी कोणताही गुन्हा नोंद झाला तर त्याचा तपास ही सीबीआयद्वारे व्हावा असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत

धन्वंतरी रथ दिल्ली पोलिसांच्या रहिवासी वसाहतींमध्ये निरोगी आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार सुविधा मिळण्यासाठी दिल्ली पोलीस आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक यांनी एक सामंजस्य करार केला आहे

आयुर्वेदाच्या मदतीनं कोरोनाशी लढा देण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिकार शक्ती कायम राहावी हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे

त्याचा चांगला परिणाम झाला असून मृत्यूदर कमी करण्यात उपयोग झाला असल्याचं आयुष मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे आसाम कोलेज आसाममधील शाळा आणि महाविद्यालय एक सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असून त्यापूर्वी शिक्षणसंस्थामधील सर्व कर्मचारी आणि शिक्षक यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे त्यात जे बाधित आढळणार नाहीत त्यांनाच कामावर रुजू होता येणार आहे

शाळा महाविद्यालयांना शुल्क जागा याबाबत सूचना करण्यात आल्या असून विविध योजनाही राबवण्यात येणार असल्याचं सर्मा यांनी सांगितलं बंगाल भाजपा पश्चिम बंगालमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत माध्यम आणि तृणमूल कोंग्रेसनं या अफवा पसरवल्या आहेत असं भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी काल वृत्तसंस्थेला सांगितलं वरिष्ठ नेते मुक्ल रॉय यांच्याशी आपले मतभेद असल्याचे वृत्तही घोष यांनी फेटाळून लावले भाजपची वाढती लोकप्रियता तृणमूलला खटकत असल्यानं त्यांनी तथाकथित मतभेदाच्या बातम्या पसरवल्या आहेत तृणमूल कॉंग्रेसशी आम्ही एकत्र येऊन लढा देऊ असंही घोष यांनी स्पष्ट केलं नौदल परिषद नौदलाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या परिषदेचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत करण्यात आलं नौदलानं राबवलेल्या समुद्र सेतू अभियानाची सिंह यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात विशेष प्रशंसा केली नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं तीन दिवसांच्या या परिषदेत वर्षभरातल्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे लडाख मधल्या परिस्थितीचा आढावा घेऊन नौदलाच्या सहभागाविषयीही चर्चा अपेक्षित आहे

सहकारी बँकांना शिस्त लागली पाहिजे हि वस्तुस्थिती असली तरी त्यासाठी त्यांचे खासगी बँकेत रूपांतर करणं योग्य होणार नसल्याचं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे संगीत कला अकादमी आयआयटी खरगपूरमध्ये काल शास्त्रीय संगीत आणि लोककला अकादमीचा शुभारंभ करण्यात आला नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून ही संस्था सुरु करण्यात आली असून इथे शास्त्रीय संगीत आणि लोककलांचं शिक्षण देण्यात येणार आहे तरूण कलाकारांमध्ये प्रयोगशीलता आणि संशोधन हे गुण वाढीस लागतील या साठी ही अकादमी प्रयत्न करेल विख्यात शास्त्रीय गायक अजय चक्रवर्ती या संस्थेमध्ये हंड्रेड रागाज या नावानं एक संकल्पना राबवणार असून भारतीय शास्त्रीय संगीत आणि आधुनिक शास्त्र तसंच शोध यांच्यातल्या संबधांचा मागोवा घेणार आहेत बायडन अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाद्वारे जो बायडेन यांचं नाव अधिकृत उमेदवार म्हणून औपचारिकरित्या जाहीर करण्यात आलं आहे उपाध्यक्षपदासाठी याच पक्षाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव यापूर्वीच जाहीर करण्यात आलं आहे डेमोक्रेटिक पक्षातर्फ़े राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळणं हा आयुष्यातील सर्वांत मोठा सन्मान आहे अशी प्रतिक्रियाबायडेन यांनी ट्विटर द्वारे व्यक्त केली आहे शंकर दयाळ शर्मा माजी राष्ट्रपती दिवंगत शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पुष्पांजली अर्पण केली उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू यांनीही शर्मा यांच्या आठवणींना उजाळा दिला देशाच्या उभारणीत शर्मा यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील ते एक उत्तम वकील स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक होते अशा शद्वात नायडू यांनी आदरांजली अर्पण केली पंडित जसराज संगीतमार्तंड पंडित जसराज यांचं पार्थिव आज मुंबईत आणण्यात आलं असून वर्सोवा इथल्या त्यांच्या निवासस्थानी संध्याकाळी चार वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे कळवलं आहे मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक असलेल्या पंडित जसराज यांचं सोमवारी अमेरिकेतील न्यूजर्सी इथं त्यांच्या निवासस्थानी हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं

नॉयडा पॉवर कंपनी लिमिटेडच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली आहे आगीचे बंब घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत

तसंच दूर दृश्य प्रणालीच्यामाध्यमातून दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली पुर बाधित क्षेत्रातमदत आणि पुनर्वसन कामा संबंधीत सर्व आमदार आणि लोक प्रतिनिधींना सूचना दिल्या

हवामान देशात मान्सून अद्याप सक्रीय असून बंगालच्या खाडीत उत्तरेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या तीन ते चार दिवसात तो पश्चीमेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळं गुजरात मध्यप्रदेश छत्तीसगड झारखंड आणि ओदिशामधील तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जम्मूकाश्मीर लडाख उत्तरप्रदेशातील पश्चिम भागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार